चिंताजनक बाब म्हणजे दिवसभरात करोनामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे

नांदेड शहरात कोरोना विषाणूची लागण झालेले आणखी दोन रुग्ण आज आढळल्यानं शहरतील या रुग्णांची संख्या चाळीस झाली आहे हे दोन्ही रूग्ण जम्मू काश्मीरचे रहिवासी असून ते गुरूद्वाराच्या दर्शनासाठी आले होते त्यांच्यावर नांदेडमधील कोविड केंद्रात उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे नाशिक जिल्ह्यात आज कोरोना विषाणूचे नवे पन्नास रुण आढळल्यानंतर या रुग्णांची एकूण संख्या सहाशे बावीस झाली आहे नव्या पन्नास रुणांमधील एकोनपन्नास रुग्ण मालेगांवचे असून एक नाशिक शहरातील आहे जिल्ह्यातील सहाशे बावीस पक्षी चारशे सत्त्यान्नव रुग्ण मालेगांवचे असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे

अकोला जिल्ह्यातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शंभरीच्या पार केली आहे असं असलं तरी डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे तिथे बरे होणाऱ्या रुग्णाचं प्रमाणही जास्त आहे याचविषयी अकोला शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर कुसुमाकर घोरपडे यांनी आकाशवाणीला अधिक माहिती दिली

त्यासाठी वेगळ्या चाचणीची गरज नाही

शिक्षण आणि सामाजिक सक्षमीकरण क्षेत्रात गोखले यांचं मोठं योगदान असून भारताच्या स्वातंत्र्यचळवळीलाही त्यांनी नेतृत्व दिलं असं ट्विट प्रधानमंत्र्यांनी केलं आहे

कामगारांना राज्यात परत आणण्याची संपूर्ण व्यवस्था केली जात असून कुणीही पायी चालत येऊ नये असं आवाहनही चौहान यांनी केलं आहे मध्य प्रदेश सरकारमधल्या मंत्री मीना सिंह यांनी काल औरंगाबाद इथं शासकीय वद्धकीय महाविद्यालय रुग्णालय घाटी इथं जखमींची भेट घेऊन विचारपूस केली त्यानंतर रात्री औरंगाबादहून मध्यप्रदेशात गेलेल्या रेल्वेने सोळा मृतदेह पाठवण्यात आले या अपघात प्रकरणी दक्षिण मध्य रेल्वेचे सुरक्षा आयुक्त रामकृपाल यांना सविस्तर तपासाचे आदेश रेल्वे मंडळानं दिले आहेत प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली आहे

राज्याच्या नगर विकास खात्याचे प्रधान सचिव इकबाल सिंग चहल यांनी मुंबई महापालिका आयुक्त म्हणून आज पदभार स्वीकारला माजी आयुक्त परदेशी यांची नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव पदावर बदली झाली आहे संजीव जयस्वाल यांची मुंबई महापालिकेत अतिरिक्त महापालिका आयुक्तपदी तर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांची मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे शीव इथल्या लोकमान्य टिळक रुगणालयातल्या मृतदेह हाताळणी प्रकरणी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद इंगळे यांची बदली केली आहे त्यांच्या जागी नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रमेश भारमल यांची नियुक्ती केली आहे काही दिवसांपूर्वीच रुग्णालयतल्या मृतदेह हाताळणी प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता दरम्यान इंगळे यांची पुन्हा त्यांच्या आधीच्या विभागात बदली केली आहे टाळेबंदीमुळे राज्यात अडकलेल्या कामगारांना परत घ्यायला अनेक राज्य तयार नसल्याबद्दल राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी चिंता व्यक्त केली आहे अनेक राज्यांनी स्थलांतरित कामगारांबद्दल मनमानी निर्णय घेतल्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली असल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे स्थलांतरित कामगारांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असताना अनेक राज्यं त्यांच्या कामगारांना परत घेत नसल्याचं त्यांनी सांगितलं या संदर्भात केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे राज्यात सुमारे दहा लाख स्थलांतरित कामगार असून त्यांना परत आपल्या राज्यात परतायचं आहे राज्यातून बत्तीस रेल्वे कामगारांना त्यांच्या राज्यांमधे जाण्यासाठी सोडण्यात आल्या असल्याची माहितीही महसूलमंत्री थोरात यांनी दिली आहे टाळेबंदीमुळे मुंबईत अडकलेल्या स्थलांतरित कामगारांच्या तिकिटांच्या खर्चाचा प्रश्न सोडवण्यासाठी दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी एक तिकीट माणुसकीचं ही मोहीम सुरू केली आहे या मोहिमेच्या अंतर्गत चेंबूरच्या माहुल परिसरात अडकलेल्या ओडीशातल्या सुमारे एक हजार दोनशे कामगारांच्या रेल्वे तिकीटांचा खर्च करण्याची तयारी खासदार राहुल शेवाळे यांनी दाखवली आहे

जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नामुळे सदर व्यक्तींना सेलम इथं त्यांच्या गावी जाण्याची परवानगी मिळाली महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासनाला धन्यवाद देत त्यांनी गावाकडे परतीचा प्रवास सुरु केला दूरचा प्रवास असल्याने प्रशासनानं या सर्वाना जेवणासाठी टिकाऊ अन्नपदार्थ व पाण्याच्या बाटल्या देवून प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या या सगळ्यांना रवाना करण्यापूर्वी त्यांची वस्क्रीय तपासणी केली होती अमरावती इथं लॉकडाऊनमधे अडकून पडलेल्या उत्तर प्रदेशातल्या मजुरांसाठी आज संध्याकाळी सहा वाजता अमरावती रेल्वे स्थानकावरून विशेष गाडी सुटणार आहे तर उद्या बिहारसाठी विशेष गाडी मजुरांना घेऊन जाईल

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या वद्धक्रीय कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी मेडी रोवर रोबोचा उपयोग आजपासून केला जाणार आहे टाटा टेक्नॉलॉजीनं या रोबोची निर्मिती केली असून जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांच्याकडे हा रोबो सुपुई केला आहे

या चालकांनी कोरोनासंसर्गाच्यादृष्टीनं लाल क्षेत्र असलेल्या मुंबई आणि पुण्यात आंब्याची वाहतूक केली होती त्यानंतर गावी परतल्यावर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार स्वतःला क्वारंटाईन करून घेणं बंधनकारक होतं मात्र तसं न करता त्यांनी गावातला इतरांच्या संपर्कात येणं कायम ठेवल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचं पोलीसांनी म्हटलं आहे पुण्यात कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी लष्कराच्या वद्धकीय महाविद्यालयाचं कृती दल करत असलेल्या कामाबद्दल लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सी

मोहंती यांनी प्रशंसा केली आहे हे कृतीदल कोरनाचा प्रादूर्माव रोखण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांमध्ये समन्वय आणि देखरेख ठेवण्याचं काम करत आहे